चीनच्या सैन्याशी झालेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर तिथं निर्माण परिस्थितीबाबत सैन्य दलाचे उत्तर प्रमुख तसंच फोरटीन कॉर्प्सच्या प्रमुखांनी यावेळी पंतप्रधानांना माहिती दिली पंतप्रधान आज सकाळी साडे नऊ वाजता या दौऱ्यासाठी लेहमधे दाखल झाले पंतप्रधानांच्या या अनपेक्षित दौऱ्यात संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत तसंच लष्कर प्रमुख मनोज नरवणे त्यांच्यासोबत आहेत

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड यांच्या सहभागातून ही लस विकसीत करण्यात येत आहे केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था आणि भारतीय औषधी आणि वैद्यकीय उपकरणांसाठीच्या राष्ट्रीय नियामक संस्थेनं भारत बायोटेक इंडीयाला कोरोना विषाणुसाठीच्या कोव्याक्सीन या लसीच्या मानवी वैद्यकीय चाचण्या घ्यायला नुकतीच मान्यता दिली आहे

अनंतनाग जिल्ह्यातील मलबाग परिसरात झालेल्या चकमकीमधे हा दहशतवादी मारला गेला आहे झहीद दास असं या दहशतवाद्याचं नाव असून तो जम्मू काश्मीर इस्लामिक स्टेटशी संबंधित आहे गेल्या सहव्वीस तारखेला दक्षिण काश्मीरमधे बीजबेहरा इथं केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या एका तुकडीवर झालेल्या हल्ल्यामागे या दहशतवाद्याचा हात होता अहमदनगर जिल्ह्यात आज सदोतीस कोरोना विषाण्य्रस्त रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे

बापूसाहेब गाढे यांनी दिली आहे

आजपर्यंत उपचारानंतर बरे झालेल्या सातशे सत्तावन्न रुग्णांना घरी पाठवण्यात आलं आहे

सेल्फी घेण्यातून ही दूर्घटना घडल्याची माहिती आज पोलिसांनी दिली आहे धबधब्याजवळ सेल्फी घेणारे दोघं पाय घसरून पडल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी उडी घेणारे तिघं असे पाच जण या दूर्घटनेत मृत्यूमुखी पडल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे

गेल्या दोन वर्षांपासून ते कर्करोगाशी झंज देत होते लीलाधर कांबळी यांनी मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला हिमालयाची सावली कस्तुरी मृग प्रेमा तुझा रंग कसा आमच्या या घरात या नाटकांमधून त्यांनी साकारलेल्ल्या भूमिका मोठ्या लोकप्रिय ठरल्या औरंगाबाद इथं आयटक संलग्न महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेतर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय घाटी इथं कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं कंत्राटी कामगारांना कोरोना विषाणूवरील उपचार कक्षात लागणाऱ्या मन्ष्यबळात सामावून घ्यावं अशा विविध मागण्या त्यांनी यावेळी केल्या